केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा हंगामी अध्यक्ष जे पी नड्डा भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी आणि तिर मान्यवरांनी नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात मुखर्जी यांना आदरांजली वाहिली प्रकृतीच्या कारणास्तव आपली चौकशी एंटिग्वा ॐ करण्यात यावी अशी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सीची मागणी सक्तवसुली संचालनालयानं फेटाळली आहे

चोक्सीला चौकशीसाठी भारतात आणताना वध्कीय तज्ञांचं एक पथक असलेल्या हवाई रुग्णवाहिकेची सोय करणं शक्य आहे असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे चौकशी टाळण्यासाठी नव्हे तर वद्धक्रीय उपचारांसाठी आपण भारताबाहेर आलो असल्याचा दावाही चोक्सी यानं केला आहे मात्र भारतात सर्वोत्तम वद्यक्रीय सेवा उपलब्ध आहेत आणि चोक्सी भारतात आला तर त्याला या सेवा उपलब्ध केल्या जातील असं संचालनालयानं सांगितलं

तो सध्या अँटिग्वात आहे

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णांना मोफत उपलब्ध होणार आहेत

रायगड जिल्हयातील सुमारे चौदा टक्के जलस्त्रोत दूषित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे

पनवेल आणि श्रीवर्धन तालुक्यात सर्वात जास्त दूषित पाण्याचं प्रमाण असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार कायदा पेसा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चार कोटी अकरा लाखाहून अधिक रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत परसबागेतील गावठी कोंबड्या पालन देशी गाईचे संगोपन आणि शेळी पालन योजनेचं लोकार्पण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ आज सिंधुद्गात झाला

या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जिल्ह्यातील बेरोजगार महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शुल्कवाढीच्या निषेधार्थ यूवासेनेच्या वतीनं उस्मानाबाद शुं विद्यापीठ उपकेंद्रात काल ढोलनाद आंदोलन करण्यात आलं विद्यापीठांतर्गत अनुदानित तसंच विनाअनुदानित महाविद्यालयातल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शुल्कात विद्यापीठानं मोठी वाढ केली आहे येत्या आठ दिवसांत शुल्कवाढ मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल अशा आशयाचं निवेदन विद्यापीठ उपकेंद्र संचालक डॉक्टर अनार साळुंके यांच्यामार्फत कुलगुरुंना देण्यात आलं आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस आहे जगभरातल्या खेळाडूंना लिंग वय आणि खेळातलं कौशल्य याबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध खेळांमधल्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी कोणत्याही खेळांचं आयोजन होत नाही मात्र तंदुरुस्ती आणि चांगल्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात खेळाची प्रतिष्ठा आणि आपल्या देशाचा सन्मान उंचावण्यासाठी उत्तेजक द्रव्य आणि मादक पदार्थांचा वापर न करता खऱ्या अर्थानं खिलाड्रवृत्तीची जोपासना करून एखाद्या खेळाशी आपली बांधिलकी जपण्याची प्रतिज्ञा करावी असं आवाहन केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे नागपूर औरंगाबाद मार्गावर बूलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरनजीक अंजनी खूर्द क्विं बोलेरो आणि कंटेनरचा अपघात झाला या अपघातात चार जण ठार झाले मध्यरात्रीच्या सुमाराला हा अपघात घडला असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिस तपास सुरु असून मृतांची ओळख पटवण्यात येत आहे राज्यात मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मराठवाड्याच्या बहुतेक भागात आणि विदर्भाच्या आणखी काही भागात मान्सूननं आगेकूच केली आहे येत्या दोन दिवसात राज्याच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे या काळात कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे